गुजरातमधल्या गांधीनगर इथं ही परिषद होत आह स्थिलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनप्रती भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री यावळी म्हणाला संवर्धन शाधात जीवन शैली आणि हरित विकास मॉडलीया मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहा असं तक्विणाला विन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतीक नितीमूल्याचा एक भाग असल्याचं तक्किणालकेन्यजीव संवर्धन तसंच दक्षित वन अच्छादीत क्षित्ति वाढ करण्यासाठी आपल्या सरकरानं विविध उपक्रम हाती घत्तिक्याचं प्रधानमंत्र्यांनी अधोरखित कलि राष्ट्रवादी काँग्रस्तिया सर्व मंत्र्यांची आज दक्षिण मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठानमध्यबैठक झाली या बैठकीबाबत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दक्षिना सांगितलं की एल्गार परिषद प्रकरणाची समांतर चौकशी कळी जाईल

एनपीआर अर्थात राष्ट्रीय जनसंख्या नोदंणीच्या प्रशावली संदर्भात काँग्रघ्ट शिवसद्ती आणि राष्ट्रवादी काँग्रघ्टहजिन्ही पक्ष बसून चर्चा करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रशांचा समावधीत्यात करायचा यावर निर्णय घरिक्री जाईल असं तक्रिणाला आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व मंत्री नस्त्र आणि खासदारांनी तयारी करावी असं आवाहन बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी कलि

तर तऱ्वितःच पडणार आहा असंही पाटील यावरी म्हणाल काँग्रस्तआणि राष्ट्रवादी काँग्रस्तयांना विरोधी पक्षात बसण्याचा जनादक्षमिळाला होता

दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना पाटील यांनी भाजपा त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं

सैन्यदलातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्याच्या आत कायम स्वरुपी नियुक्ती दखाचजिर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्रसरकारला दिला क्रमांड पोस्टीग दक्षिमा कुठलाही प्रतिबंध असता कामा नयक्रिसं न्यायालयानं म्हटलं आह अहिलांची शारिरीक क्षमता आणि सामाजिक व्यवस्था यांच कारण दक्षा महिला अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर नियुक्त करता यप्तर नाही हा केंद्र सरकारचा युक्तीवाद न्यायमूर्ती डी वाय चंद्रचुड यांच्या पीठानं फ्टिळून लावला महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वी धैर्यानं दध्यासाठी अभिमानस्पद कामगिरी बजावली आह मुंबईतल्या माझगाव इथल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्याला आज दुपारी साडक्तीरा वाजण्याच्या सुमारास आग लागली

या इमारतीत जीएसटीबाबत अनक्ष कागदपत्रांचा साठा असल्यानं आगीचा भडका वाढल्याचं सांगितलं जातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भट दिस्तिन परिस्थितीचा आढावा घट्लिा शस्क्रिरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख कायमची पुसून टाकून शक्रि यांना नैराश्यातून बाहर काढण्यासाठी जिल्ह्यात मिशन उभारी उपक्रम राबवण्यात यप्तर आहा ईी माहिती यवतमाळचव्रितन जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी आज बैठकीत दिली

गडचिरोतल्या आरमोरी तालुक्यातल्या एका मतीमंद युवतीवर अतिप्रसंग करणाऱ्या पाच जणांवर आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल क्ला आहात्रा मुलीच्या असाहाय्यत्वी फायदा घटीया पाच जणांनी तिच्यावर अनक्विदा अतिप्रसंग क्ल्याची माहिती पोलीसांनी दिली आहा मागीच्या एक वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याचं पोलीसांनी सांगितलं